असल्याचं राज्यपाल श्री चेत्रामनेनी विद्यासागर राव यांचं प्रतिपादन

नायड यांचं वक्तव्य रामटेकच्या कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात उद्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन

आणि बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी उद्या मतदान घेण्यात येणार

राज्यपालांच्या अभिभाषणानं आज राज्य विधानमंडळाच्या अर्यसंकल्पीय अधिवेश्वनास प्रारंम झाला त्यावेळी ते बोलत होते यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री रामराजे निंबाळकर विषानसमेचे अध्यब श्री हरिभाऊ बागडे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस विषान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री धनंजय मुंडे वियानसमेचे विरोधी पक्षनेते श्री रायाकृष्ण विखे पाटील तसंच मंत्रिमंडळ आणि वियानमंडळ सदस्य उपस्थित होते राज्यपाल पुढं म्हणाले की अर्थव्यवस्थेचं हे एक हजार अब्य डॉलरचं लस्य साध्य करण्यासाठी संरक्षण कृषी आणि अत्रप्रक्रिया वस्त्रोयोग अंतराळ लोजिरिटक्स वित्ततंत्रज्ञान अॅनिमेशन रोबोटिक्स क्रत्रिम बुखिमत्ता यासारख्या उद्योगांशी संबंधित धोरणं सरकारनं स्वीकारली आहेत राज्याची अर्यव्यवस्था प्रगतीपथावर नेण्यासाठी राबविष्यात येणाऱ्या विविष धोरणांची आणि कार्यक्रमांची माहितीही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात दिली ते म्हणाले विविध क्षेत्रांत केलेल्या भरीव गुंतवणुक्रीमुळं राज्याचं स्यूल राज्य उत्पन्नात भरपूर वाढ झाली आहे मागेल त्याला शेततळ पंपसंचाचं विद्युतीकरण जलयुक्त शिवार यासारख्या माध्यमातून कूषी आणि संलग्न क्षेत्रातील उत्पन्न वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे पंतप्रधान पीक विमा योजना आणि किमान आयारघूत किंमत योजनेतून शेतीमाल खरेदी करून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात आलं आहे असंही त्यांनी पुढं सांगितलं

मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर हा मराठी भाषेचा अपमान असल्याचं विघान परिषदेतले विरोधी पक्षनेते श्री बनंजय मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं दरम्यान मराठी भाषा मंत्री श्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात पत्रकारांश्री बोलताना मराठी अनुवादक उपस्थित नसल्यानं हा प्रकार षडला असून या प्रकाराची चीकशी करण्याचं आश्वासन दिलं वियानसमेचं कामकाज सुरू होताच मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी झाल्या प्रकाराबद्दल सदनाची माफी मागितली मात्र श्री जयंत पाटील श्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह विरोधी पक्षांनी या मुद्यावर नाराजी व्यक्त केली दूरदर्शनने आपल्या कार्यक्रमातील गुणवत्ता वाढवावी तसंच जाहिरातीच्या माध्यमातून आपल्या महसुलात वाढ करावी असे स्पष्ट प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी आज नवी दिल्ली इथे केलं यासाठी दूरदर्शनच्या डी टी एच वाहिनीच्या प्रेशक संख्येचा फायदा घ्यावा असंही त्या म्हणात्या

करदाते दरवर्षी प्रसारभारतीला प्रसारण सेवा जिंवत ठेवण्यासाठी अडीच हजार कोटी स्पये देतात असे त्या म्हणाल्या स्मार्टफ्रेनचा सर्वांपिक वापर करणाऱ्यांमध्ये चीननंतर भारताचा क्रमांक लागतो

वेकय्या नायडू यांनी म्हटलं आहे नवी दिल्सी इयं आज पंतप्रयान श्रम पुरस्कार श्री नायडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले त्यानंतर ते बोलत होते भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी व्यवस्थापन यंत्रणेत सुधारणा करणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले चांगल्या उत्पादन क्षमतेसाठी संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांसाठी एक निरोगी वातावरण निर्माण करण्यावरही उपराष्ट्रपतीनी यावेळी भर दिला कामगारांना आधुनिक आणि शास्त्रोक्त उपकरणं आणि योग्य प्रशिबण यावं असं ते म्हणाले

पंजाब नॅशनल बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात नीरव मोदी आणि गितांजली जेम्सचे मालक मेहुल चोकसी यांच्या परदेशातील व्यवहार व्यवसाय आणि मालमत्ता यांविषयी माहिती मिळवण्यासाठी सक्तवसूली संघालनालय लवकरच डझनभर देशांना कायदेशीर विनंतीपत्र पाठवणार आहे यामध्ये बेल्जयम हाँगळाँग स्वित्सर्लंड अमेरिका इंग्लंड संयुक्त अरब अमिरात सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका आदी देशांचा समावेश आहे

या बाबीची दखल षेऊन सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय विषी सेवा प्राधिकरणाला तुरूंगातील गर्दीच्या मुद्यावर लब देण्याचं तसंव कैयांची आकडेवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत न्यायायीश मदन लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय पीठाने न्यायालय मित्र म्हणून न्यायालयाला मदत करणाऱ्या एका वकिलास महिला कैद्यांचं पुनर्वसन आणि कल्याण तसंच त्यांच्या मुलांचं शिक्षण आणि पुनर्वसन इत्यादी बाबींचा अभ्यास करण्यास सांगितलं सुनावणी अधिन आढावा समितीच्या कार्यपच्दती संबंधीत मुंबे आणि केंद्रशासित प्रदेश आणि विविध राज्य सरकार यांच्याकडून प्रात्त झालेल्या खुल्या तुरूंग विषयक अभिप्रायावर पुढील महिन्यात दितेल्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी सुनावणी झेणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं

परवा रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं दुबईत त्यांचं निघन झालं श्रीदेवी यांच्या निघनाबद्दल राष्ट्रपती श्री रामनाय कोविंद पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसंच सिनेसृष्टीतल्या कलावंतांनी शोक व्यक्त केला आहे कविकूलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकद्वारा उद्या रामटेकच्या कवि कूलगुरू कालिदास तंत्रज्ञान संस्थेच्या सिल्ळर ज्युबिली समागृहात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमास रामटेकचे खासदार श्री कुपाल तुमाने आमदार श्री मल्लिकार्जुन रेड्डी सन्माननीय अतिथी म्हणून प्रख्यात साहित्यिक प्राचार्य साहेबराव खंदारे उपस्थित राहणार आहेत विश्वविद्यालयाचे कूलगुरू श्रीनिवास वरखेडी कार्यक्रमाचं अष्यक्षस्थान भूषविणार आहेत

कार्यक्रमाला अमरावतीचे खासदार श्री आनंदराव अडसूळ मेळ्याटचे आमदार श्री प्रमुदास भिलावेकर आणि नगरपरिषदेचे सर्व पदाषिक्रारी आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत आप्टुनिक विश्वाच्या निर्मितीत विविष काल्पनिक आणि अदूश्य वस्तू या गुहितकांना कोणताही प्रायोगिक आधार नाही आप्टुनिक आणि प्राचीन काळातील कल्पनांमध्ये अवास्तविकतेचं साम्य असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक श्री जयंत नारळीकर यांनी केलं इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फोर अँस्ट्रोनॉमी अँण्ड अँस्ट्रोफिजिक्सतर्फे नागपुरात आजपासून ते एक मार्च दरम्यान फिजिकल युनिव्हर्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेच आयोजन करण्यात आले असून या परिषदेच्या पूर्वसंघ्येला या विषयाची माहिती देण्यासाठी काल सायंकाळी स्वानिक शिक्षक बँक सभागृहात विश्वाचे कोडे आपल्याला कितपत उलगडले आहे या विषयावर श्री जयंत नारळीकर यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं त्यात ते बोलत होते व्रसांडापी निर्मिती कशी म्नाली याविषयी माणसाला कायम आकर्षण आहे विश्वाच्या अस्तित्वाबावत विचारवंतांनी प्रश्न उपस्थित करून विस्मय्कारी भावना व्यक्त केल्या यात देखील लेखक आणि संशोषकांनी दुराग्रह व्यक्त करीत सर्वांगानं विषय मांडल्याच्या आविर्मावात कारी बाबी व्यक्त केल्या व्यक्त केलेल्या विषानांना पुराव्याची जोड नाही असंही श्री नारळीकर यांनी यावेळी स्पष्ट केलं

वुलडाणा तालुक्याची मतमोजर्फो तहसिल कार्यालय बुलडाणा इथं करण्यात येणार असून विखली तालुक्याची तहसिल कार्यालयातील समागृहात झेपार आहे देऊळगाव राजा लोणार मेहकर शेगाव या तालुक्यांची मतमोजणी संबंधित तहसिल कार्यालयात झेत आहे खामगांव इयली मतमोजणी राष्ट्रपिता महात्मा गांची समागृह तहसिल कार्यालय इथं होईल तसंच मतकापूर इथली मतमोजणी तहसिल कार्यालयात होणार असून मोताळा तालुक्याची तहसिल कार्यालयाच्या जुन्या सभागृहात तर नांदुरा इथल्या तहसिल कार्यालयात जळगावं जामोद आणि संग्रामपूर तालुक्याची मतमोजणी होणार आहे

सी

या स्पर्वेत भारतानं दोन सुवर्ण तीन रीष्य जाणि सहा कांस्य पदकासह एकूण अकरा पदकं पटकावली आहेत